कापरान बाटागूंड आणि शोपिया भागातून दहशतवाद्यांनी काल तीन पोलिसांसह एका पोलिस कर्मचाऱ्याच्या भावाचं अपहरण केलं होतं तिघांची हत्या करुन पोलिस कर्मचाऱ्याच्या भावाला दहशतवाद्यांनी सोडून दिलं कालपासून हे पोलिस बेपत्ता होते त्यानंतर त्यांचं अपहरण झाल्याचं स्पष्ट झालं होतं काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांच्या संघटनेनं पोलिसांना नोकरी सोडण्यासंबंधी धमक्या दिल्या होत्या दरम्यान हिजब्ल मुजाहीद्दीन या दहशतवादी संघटनेनं त्याच्याशी संबंधित द्विटर अकाउंटवरुन या अपहरण आणि हत्येची जबाबदारी स्वीकारल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे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

साधनसंपत्तीसमुद्ध आणि समावेशी वाढ रोजगार निर्मिती आणि मानवी भांडवलाची उभारणी यासारख्या महत्वाच्या विकास प्राधान्यांची पूर्तता करून उच्च मध्यमवर्गीय उत्पन्न गटातला देश बनण्याच्या भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा देणं हा यामागचा उद्देश आहे

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन नितीन गडकरी यांनी काल दिछीत एका कार्यक्रमात ही माहिती दिली भारतात सध्या वाहन चालक परवाना मिळवणं सोपं असून काही जणांकडे वेगवेगळया राज्यांमधून मिळवलेले परवाने आहेत

तो भरुन काढण्यासाठी क्शल मन्ष्यबळ तयार केलं जात आहे चालकविरहित गाडयांना परवानगी देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं

हा कक्ष स्थापन करण्यासाठी इस्रो तांत्रिक कौशल्य उपलब्ध करुन देणार असल्याचं मंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे हा कक्ष आपत्ती व्यवस्थापनासह अंतर्गत सुरक्षेसाठीही मदत करणार आहे

विद्यमान नगरसरवक अफसर खान यांचे ते ज्येष्ठ बंध् होते त्यांच्या पार्थिव देहावर आज संध्याकाळी पाच वाजता जयसिंगप्रा कब्रस्थान इथं अंत्यसंस्कार होणार आहेत

याअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी तसंच विविध स्पर्धा घेण्यात आल्या आज आणि उद्या ही मोहीम राबवली जात असून आज याअंतर्गत ऐतिहासिक बीबी का मकबरा मकाई गेट भडकल गेट छत्रपती शिवाजी महराज पुराण वस्तु संग्रहालय रंगीन दरवाजा हुतात्मा स्मारक आदी ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळांवर जनजागृती मोहीम राबवण्यात आली महापालिका आयुक्त निपूण विनायक महापौर नंदक्मार घोडेले यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते या मोहिमेअंतर्गत महापालिकेतर्फे गेल्या सात दिवसांपासून या स्थळांवर स्वच्छता मोहीमही राबवण्यात येत आहे

भारतीय वेळेनुसार संध्याकाळी पाच वाजता सामन्याला सुरुवात होईल भारतानं स्पर्धेतील प्रारंभीचे दोन्ही सामने जिंकले आहेत आजच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दरम्यान लढत होणार आहे